शहरातील घराघरातून निर्माण होणारा ओला आणि सुका कचरा महापालिकेच्या कचरा वाहक गाडीतून गोळा केला जातो आणि त्याची योग्य त्या शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावण्यात येते नियमित कचऱ्याबरोबरच जैव वैद्यकीय कचराही महापालिकेच्या गाडीतून दिला जात आहे

इंजेक्शन्सचा तुटवडा आणि औषध विक्रेत्यांकडून होणारा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे औषध द्कानातून रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीला बंदी घातली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समर्थ भारत योजनेद्वारे पुणे महानगरपालिका रा स्व संघ जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पृण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली

या रुग्णांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी संपूर्ण दिवसभराची दिनचर्या तयार करण्यात आली आहे

शहरातील अनेक नामांकित साथरोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या अभ्यासकांनी लसीकरण केंद्र रुग्णालयात चालू राहिल्यानं कोरोनाचा अधिक प्रसार होण्याची भीती व्यक्त केली आहे लसीकरणासाठी जाणाऱ्या निरोगी नागरिकांचा रुग्णालय परिसरात कोरोनाच्या संशयित रुग्णांशी संपर्क येण्याची दाट शक्यता असून त्यामुळं कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू शकतो असं त्यांचं मत आहे कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं आठ केंद्रं तयार करण्यात आली आहे

शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेकड्रन क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथकं नेमण्यात आली आहेत गुलटेकडी इथल्या कृषि उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं विविध संघटना आणि पालिका प्रशासनाला नियमावली पाठवली आहे शनिवार आणि रविवार बाजार पूर्ण बंद ठेवण्यात यावा सोमवार ते श्क्रवार दरम्यान पहाटे तीन वाजल्यापासून फळे आणि भाजीपाला यांचे सौदे सुरू होतील

बाजार आवारात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश नसेल

सायकलिंग विश्वात प्रतिष्ठेची असणारी मुंबई पुणे शर्यत सलग तीन वेळा जिंकत नवा इतिहास रचणारे आंतरराष्ट्रीय सायकल पटू कमलाकर झेंडे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले

पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर आकाश ढगाळ बनलं आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत पुणे आणि परिसरातील ताज्या घडामोडींसह उद्या पुन्हा भेटू पुणे वृत्तांतमध्ये विविध भारती पुणे केंद्रावर नमस्कार